प्रतिपादन आसियान भारत परिषदेसाठी प्रधानमंत्री बॅकॉकला रवाना दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कोणताही अपवाद अथवा दुहेरी भूमिका न बाळगता सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांची आणि यंत्रणेची सशक्त अंमलबजावणी करणं हाच एकमेव मार्ग असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मत पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवादी गटांना निधीपुरवठा तसंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर अंकुश ठेवता न आल्याबद्दल अमेरिकेची पाकिस्तानवर टिका गोव्यात होणा या िफीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रंजनीकांत यांना विशेष आयकॉन पुरस्कारानं गौरवण्यात

आसियान परिषदा या भारताचं परराष्ट्र धोरण अधिक स्पष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बॅकॉकला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवदेनात प्रधानमंत्र्यांनी हे मतं व्यक्त केलं आसियान परिषदेमुळं भारताच्या विशेषतः एक्ट ईस्ट धोरणाला बळकटी मिळते असंही ते म्हणाले भारताचे आसियान देशांबरोबर संबध अधिक दृढ व्हावेत याकरता आपण उत्साही असल्याचं ते म्हणाले या परिषदेत आसियान देशांचे प्रमुख नेते सहभागी होत असल्यानं आंतरराष्ट्रीय तसंच ड्रीपक्षीय संबधावर व्यापकपणे चर्चा करता येते असंही त्यांनी सांगितलं पूर्व आशिया परिषदेमुळे भारत प्रशांत क्षेत्राविषयीची भारताची भुमिका स्पष्ट करणं शक्य होतं असंही ते म्हणाले प्रादेशिक आर्थिक भागीदारी परिषदांमधे सहभागी होणारे नेते या संबधीच्या कराराविषयीच्या वाटचालीबाबत आढावा घेतात तसंच अशा परिषदांमधून व्यापार वस्तू सेवा गुंतवणूक अशा विविध विषयांवर गहन चर्चा करता येते असं प्रधानमंत्री म्हणाले दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा दुहेरी भूमिका न बाळगता सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांची आणि यंत्रणेची सशक्त अंमलबजावणी करणं हाच एकमेव मार्ग असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे

अर्थात शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या बैठकीत बोलत होते दहशतवादामुळे सामाजिक ऐक्यात तसंच विकासकामांत सातत्यानं अडथळे येत असून एस सी ओ देशांनी याविरोधात एकत्र येणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल मुंबईत पार्ले कट्टा कार्यक्रमात बोलत होते दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ब याच जणांना कायमचं अपंगत्व येतं हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर यावर बरीच आगपाखड झाली आहे या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या त्या राज्यांवर आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं शिवसेनेनं भाजपाला बरोबर घेवूनच राज्यात सत्ता स्थापन करावी असं मतं रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे ते आज मुंबईत वार्ताहारांशी बोलत होते

राज्यातल्या सत्तेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवणं आपल्याला मान्य नसून भाजपा मित्रपक्षाला त्याला विरोध आहे असं ते म्हणाले आदित्य ठाकरे यांना राजकारणाचा अनुभव कमी आहे

हि खांड जाण्या ऐवजी अन्य उपाय योजना कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदूषण नियंत्रण पॅनेलनं दिल्ली इथं सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्याचं बोललं जातंय

आजपासून ते परवा पर्यंत हे वादळ वायव्य दिशेने सरकेल आणि पुन्हा उत्तरपूर्व दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करेल या वादळाचा प्रभाव काल सौराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पाहायला मिळालाआणि अमरेलीच्या पिपलावजाफराबाद भागात अतिवृष्टी झाली समुद्राला उधाण आलं आहे आणि मच्छमारांना समुद्रात नं जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे

त्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी कोल इंडियाला दिले आहेत

अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतूल पुरीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या समोर हे आरोपपत्र दाखल केलं गेलं

पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवादी गटांना निधीपुरवठा तसंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर संकुश ठेवता न आल्याबद्दल अमेरिकेनं पाकिस्तानवर टिका केली आहे

अमेरिकेचे राज्य विभागाचे दहशतवादविरोधी समन्वयक आणि राजदूत नाथन सेलेस यांनी वॉशिंग्टन ध्वे हा अहवाल प्रसिद्ध करताना प्रसिद्धीमाध्यमांना ही माहिती दिली

एक भारत श्रेष्ठ भारत च्या रुपानं केंद्र सरकारनं देशाच्या सार्वभौमत्वात महत्वाची भूमिका बजावण्यात महत्वपूर्ण योगदान असणा या सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे या उपक्रमामुळे देशाच्या विविध राज्यातल्या लोकांचे परस्परांसोबत बंध अधिक दृढ व्हायला मदत होत आहे हा उपक्रम राबवण्यासाठी ओदिशा आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

मालीमधल्या मेनाका भागातल्या लष्करी छावण्यांना लक्ष करत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असं लष्करी सुत्रांनी सांगितलं या हल्ल्याबाबत अधिक तपास सुरु असून या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही याभागात सुरक्षा वाढवण्यासाठी तसंच दहशतवाद्याना पकडण्यासाठी अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आलं आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान मनी लॉड्रींग तसंच दहशतवादी गटाना होत असलेल्या आर्थिक मदतीविषयी गांभीर्यानं चर्चा झाली भारत अमेरिकेमधील सातवी आर्थिक परिषद कालपासून नवी दिल्ली ध्वे सुरू झाली या परिषदेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं या दोन्ही मुद्यांवर तोडगा शोधण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याचं दोन्ही देशांनी सांगितलं